आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमात त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला त्यांनी आसाम सरकार आणि तिथल्या जनतेचं खेलो डिया क्रिडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनदन केलं विविध राज्यामधून सहा हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते

ही मोहीम नव्या भारतासाठी मक्तीचा दगड ठरेल

या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या चार वर्तानिकांची निवड करण्यात आली असून त्यांना रशियामधे प्रशिक्षण दिलं जाणार आहे हिंसेच्या माध्यमातून अजूनही पर्याय शोधणाऱ्यांना प्रधानमंत्र्यांनी मुख्य प्रवाहात सामिल व्हायचं आवाहन केलं आहे

याआधी शस्त्राचा आधार घेणारे आता शांतता आणि एकतेच्या मार्गावर ठाम विक्षास व्यक्त करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले या कार्यक्रमात मोदी यांनी बिहारच्या शर्तिश यांचा उल्लेख केला शर्तिश यांनी मन की बातच्या आतापर्यंतच्या विविध भागांमधे उपस्थित करण्यात आलेल्या विविध विषयांची तोंडओळख करुन देणारं मन की बात चार्टर तयार केलं आहे सतत दुष्काळाशी सामना करत असलेल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या पाण्याच्या समस्येकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण सुरु केलं आहे हे उपोषण सरकारच्या विरोधात नाही तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सुरु केलं असल्याचं त्यांनी उपोषणस्थळी आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं मराठवाड्यातल्या प्रत्येक भागात पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं हा या उपोषणाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपाचे अनेक नेतेही या उपोषणात सहभागी झाले आहेत नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होत आहे बिजनौर आणि बल्लीआ इथून यात्रेला सुरुवात होईल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत आणि केंद्रीय मंत्री संजीव बलियान उत्तर प्रदेशात गंगा प्रवेश करते त्या बिजनोर इथून तर उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी बल्लीआ इथं यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील

हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील भारतीयांना आपल्या देशातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहित करणं तसंच देखो अपना देश ही भावना वाढवणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे

पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल जम्मू कश्मीरमधल्या पुछं जिल्ह्यातल्या देगवार क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार आणि तोफांचा मारा केला पाकिस्ताननं काल संध्याकाळी साडे सहाच्या सुमाराला नागरिक वस्त्यांवर तसंच भारतीय सैन्य दलाच्या चौक्यांवर गोळीबार केला असं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं भारतानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी मुकेश कुमार सिंह यानं त्यानं राष्ट्रपतींकडे केलेली दया याविका फेटाळून लावल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यानं केली आहे

त्यामुळे या प्रकरणावर तातडीनं सुनावणी घ्यावी लागेल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती एस

बोबडे न्यायमूर्ती बी

गवई आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पीठानं म्हटलं आहे न्यायालयानं मुकेश याला सुनावणीसाठीच्या याचिंकांची नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे आपल्या याचिकेची नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत

या विषाणूंची संक्रमण क्षमता अधिक बळकट होत असून या नवीन विषाणूंचं स्वरुप अद्याप माहित नसल्यामुळे याचं संक्रमण आणखी वाढण्याची शक्यता आहे

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉक्टर टेड्रोस घेब्रेसस आज बिजिंगमधे दाखल होत असून ते परिस्थितीचा आढावा घेतील आणि या विषाणूच्या नियंत्रणासाठी चीन सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतील जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरातील तज्ञ डॉक्टरांचं पथक कार्यान्वित केलं आहे दरम्यान अनेक देशांनी चीनी प्रशासनाकडे आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची विनंती केली आहे आतापर्यंत कुठल्याही भारतीय नागरिकाला या विषाणूची बाधा झाली नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याची साथीदार युक्रेनची नादिया किचेनोक यांच्या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे या जोडीनं ब्राझीलचा ब्रूनो सोअर्सं आणि अमेरिकेची निकोल मेलीचर या जोडीचा पराभव केला आपली अखेरची ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा खेळत असलेल्या लिएंडर पेसनंही त्याची लॅटव्हियाची साथीदार येलेना ओस्टापेन्को हिच्यासहं मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे अमेरिकेत सुरु असलेल्या पिट्सबर्ग खुल्या स्क्वेश स्पर्धेत भारताच्या सौरव घोशाल यानं अंतिम फेरीत धडक मारली आहे

तीसरा सामना येत्या बुधवारी होणार आहे भारत जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर जे यश मिळवत आहे त्याचा फायदा श्रीलंकेलाही होईल असं मत श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणवर्धने यांनी व्यक्त केला आहे

बी ए